उर्वरीत जिल्हयामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था आत्मा संचालक किसन मुळे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली कोविडच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयात सप्टेंबरमध्येही रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कृषी आधिकारी बाळासाहेब पडघडमल यांनी दिली अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून तातडीने हटवावे अशी मागणी करीत मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आज जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक इथं हे आंदोलन करण्यात आले शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी त्याचे नेतृत्व केले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जिथे जिथे जातील तिथे तिथे आंदोलन करणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी यावेळी दिला

नव्या शैक्षणिक धोरणानुसार डेक्कन एज्यूकेशन सोसायटी कौशल्य विकास आणि व्यवसायिक अभ्यासक्रम आगामी काळात सुरू करणार आहे असं संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे यांनी आज सांगितलं संस्थेचे प्रथम कार्यवाह वामन शिवराम आपटे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांत ते बोलत होते स्वामी विवेकानंद यांनी कोलंबिया वर्ल्ड एक्सपोमध्ये भारतीय धर्म आणि नव विज्ञान कसे एकत्र आहेत याचे तत्वज्ञान मांडले त्यामुळे पाश्चिमात्य देशांत निर्माण झालेली पोकळी भरून निघाल्याने स्वामी विवेकानंद यांच्या वैज्ञानिक दृष्टीचा पश्चिमात्य देशांचा प्रभाव आजही दिसून येतो असे प्रतिपादन विज्ञान भारतीचे संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांनी केले डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिनानिमित्त आयोजित स्वामी विवेकानंद आणि विज्ञान या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत होते केरळमधील कोळीकोड विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले कॅप्टन दिपक साठे हे त्याच्या शैक्षणिक कालावधीत अभ्यासात अतिशय हुशार तसंच खेळामध्ये विशेष रूची असलेले विद्यार्थी होते त्यांच्या हशारीमुळे त्यांनी प्ण्यातीस राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मध्ये प्रवेश मिळवला

पीटीआय या वृत्तसंस्थेशी ते बोलत होते एनडीएमध्ये प्रशिक्षण घेत असतानाही गोल्फ आणि स्कॉश संघाचे कर्णधार म्हणून एनडीए जर्नलमध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे असंही त्याच्या वर्गमित्रांनी सांगितलंय

देशाला यातून दर्जेदार खेळाड् मिळतील असं मत राष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शक आणि अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार यांनी आज प्ण्यात व्यक्त केलं महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कै कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार भावसार यांना एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते

अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग विझावाली हवामान पुणे आणि परिसरांत काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या पुढील चोवीस तासांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर घाट परिसरांत मुसळघार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत